मुंबईत मोहर्रम ताजिया मिरवणूक काढायला मुंबई उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी

काल पाच रुग्णांचा मृत्यू झाला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण वैभववाडी शहर प्रतिबंधित क्षेत्र करण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला आहे

उमेश पाटील यांनी दिली आहे

सामूहिक प्रयत्नांतूनच देश क्रीडा क्षेत्रातली एक महासत्ता म्हणून उदयाला येऊ शकेल असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण करताना बोलत होते आपले युवक हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे असं ते म्हणाले उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही क्रीडा दिनानिमित्त खेळाडुंना शुभेच्छा दिल्या आहेत देशात खेळ लोकप्रिय करण्यासाठी तसंच यातल्या गुणवतांना बळ देण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी क्रीडा दिनानिमित्तच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे

जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरता मार्गदर्शक तत्वं जिम मालकांनी शासनाला सादर करावीत त्याआधारे जिम सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी सांगितलं मुंबईतल्या जिम चालकांनी काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिम चालकांना सूचना केल्या मुंबईत मोहर्रम ताजिया मिरवणूक काढायला मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे मुंबई वगळता राज्यात कुठेही मोहरम ताजिया मिरवणूक काढायला परवानगी नाही असं न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक सण आणि उत्सवांवर सरकारनं बंधनं घातली आहेत त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला या मिरवणुकीत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सहभागी होता येणार नाही असंही न्यायालयानं नमूद केलं आहे मुंबईत आज पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत

हवामान विभागनं मुंबई उत्तर कोकण क्षेत्रासाठी अॅरेंज अलर्ट जारी केला आहे मुंबईला पाणी पुपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा मुक्काम आहे

हा मुंबईकरांसाठी मोठा दिलासा आहे तीन चार दिवसांच्या विश्रांती नंतर कालपासून पालघर जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार पाऊस सर्वत्र बरसत आहे

नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा शिवारा देण्यात आला असून आर्वी अमरावती मार्ग वहातुकीसाठी बंद करण्यात आला आहे सेलु तालुक्यातल्या खैरी या गावाजवळुन वाहणाऱ्या धाम नदीची पाणी पातळी वाढल्यानं पुल पाण्याखाली जाऊन वेर गावाशी संपर्क तुटला

गोसेखुर्दच्या आजपर्यंतच्या तिहासातला हा सर्वाधिक विसर्ग आहे अशी माहिती गडचिरोली जिल्हा आपत्ती निवारण कक्षानं दिली वाशिम जिल्ह्यात पाच दिवसांच्या विश्रांती नंतर काल पावसाचं पुनरागमन झालं रात्री उशिरा जिल्ह्यातल्या कारंजा मंगरूळपीर किंहिराजा शेलुबाजार मालेगांव वाशिम शहरात पावसाला काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार सुरुवात झाली या पावसानं शेतकरी मात्र धास्तावला आहे गेले दोन आठवडे सुरू असलेल्या पावसानं मुगाचं पीक हातचं गेलं तर आता पुन्हा सुरू झालेल्या पावसानं उडीद आणि सोयाबीन या पिकांचं काय होईल याची चिंता जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सतावत आहे

या पार्श्वभूमीवर देशाच्या विविध भागांमधे पूर स्थिती निर्माण झाली असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या सर्व शाळा बंद असताना नक्षलग्रस्त भागातल्या गोंडपिपरी तालुक्यात मोबा क्रि फोनद्वारे शिक्षणाचा अभिनव उपक्रम राबवला जात आहे

या स्वाध्यायाला विद्यार्थी उत्तम प्रतिसाद देत असून या अभ्यासगटाद्वारे सणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आणि स्पर्धांचं आयोजनही केलं जात आहे

सीबीआयच्या विनंतीवरून सुशांतसिंग मृत्यू प्रकरणातली मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीला सुरक्षा देण्याचं मुंबई पोलिसांनी मान्य केलं आहे आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचं रिया चक्रवर्तीनं नुकतंच समाज माध्यमातून म्हटलं होतं त्याची दखल घेत सीबीआयनं मुंबई पोलीसांना ही विनंती केली होती कोणत्याही रोगाच्या साथीला सामोरं जाण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय शासनानं घेतला असून कोल्हापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालय उभं करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यानी दिली आहे

त्यावेळी ते बोलत होते

मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेवानिवृत्त अध्यक्ष संजय भाटीया यांनी काल राज्याच्या उपलोकायुक्त पदाची शपथ घेतली राजभवन थे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाटीया यांना पदाची शपथ दिली

कृषीमंत्री दादाजी भूसे यांनी काल नागपूर जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरु असलेला सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव झाला आहे

याचा परिणाम म्हणून फूलं आणि शेंगा गळून पडल्या आहेत